आशा आंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मानधनात लक्षणीय वाढ पंतप्रधानांची घोषणा

मनरेगाअंतर्गत महाराष्ट्रानं काल चार प्रस्कार स्वीकारले

जागतिक धर्म परिषदेतले स्वामी विवेकानंदांचे विचार आजही दिशादर्शक

महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी अनेक उपाय राबवण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय पंतप्रधान अंगणवाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मानधनात लक्षणीय वाढ केली आहे राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमांतर्गत देशातील लाखो आशा अंगणवाडी आणि ए एन एम कार्यकर्त्यांशी काल दुरद्रष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली आशा कार्यकर्त्यांना मिळणारं मानधन आता दुप्पट होईल तसंच प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेंतर्गत त्यांना सुरक्षा कवच प्रवण्यात येईल

राज्यातल्या काही अंगणवाडीसेविकांना पतप्रधानांबरोबर बोलण्याची संधी मिळाली या बाबत आमचे प्रतिनिधी निलेश पवार यांनी पाठवलेला व्रतांत मंजिरी गानू यांच्याकडून राज्यातील सर्वाधिक कुपोषणग्रस्त भागापैकी एक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या अंगणवाडीसेविका आशा कर्मचारी आणि आरोग्य सेविका यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली त्यांनी सुरवातीला मराठीतुन आपण कसे आहात आणि गणपती उत्सवाची तयारी कशी सुरु आहे याची देखील विचारणा केली मानधन वाढीबद्दल आनंद व्यक्त करताना नंद्रबारच्या अधिनी करंकेनं सांगितलं अंगणवाडीचे पगार वाढ होण्याची घोषणा केली किंवा मग आशा वर्करसच्या मानधन वाढवण्याच्या ज्या घोषणा केल्या त्याबद्दल आम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं प्रधानमंत्रींचे खप खप आभारी आहोत पण त्याचबरोबर माझा नंदरबार जिल्हा जो कपोषण आणि बालमत्यच्या नावानं गाजला जात होता पण आज त्या नंदरबार जिल्ह्याला प्रधानमंत्रीं समोर प्रेजेन्ट करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आम्ही खप आभारी आहोत नंदुरबार जिल्ह्यातील सातप्डा पर्वत रांगामधून वाहणन्या नर्मदा नदीवरील बोट अँन्ब्युलन्समध्ये काम करणाऱ्या आरोग्यसेविका अंजना परमार यांनी पंतप्रधानांशी बातचीत केली

एनएम म्हणून मी काम करते

मला खप आनंद वाटला रोज दोन ते तीन किलो मीटरची पाटपीटकरणाऱया या महिला कर्मचाऱयांचे मोदींजींनी अभिनंदन केलं पालघर जिल्ह्यातल्या अंगणवाडी कार्यकर्त्यां सेविकांशी तिथल्या प्रतिनिधी नीतू चावरे यांनी बातचीत केली असता त्यांनी आपापले अनुभव सांगितले मी अंगणवाडी कार्यकर्ती अर्पिता अविनाश पंडीत

पीएमसाहेबांनी आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्यांनी हॅन्ड्वॉश वरती नंतर पोषण आहारावरती बरीच माहिती सांगितली आम्ही जे काम केलेलं आहे त्याची त्यांनी प्रशंसा केली जे आपले प्रत्टेक वार्षिक सण होतात त्याप्रमाण आम्ही पोषण आहार जो कार्यक्रम आहे तो सणाप्रमाणे राबवितो त्याच्यामध्ये आम्हाला एवढा चांगला प्रतदसाद मिळतो की गावकरी नंतर संपर्ण ग्रामपंचायत यांनी आम्हाला प्रवत्त केल्यामळं आम्ही हा सण इतका छान साजरा करतो

मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी मनरेगा योजनंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी काल नवी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्राला विविध श्रेणीत चार प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला पुरस्कार प्रदान करण्यात आला

त्यामध्ये यापूर्वी फक्त गटविकास आधकारी आणि तहसीलदार हेच दोन इंप्लिमेंटींग ऑफिसर होते

गडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे या जिल्ह्यास याप्रसंगी सन्मानित करण्यात आलं मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातल्याच गडचिरोली ब्लॉक मधील नागरी ग्रामपंचायतीला गौरविण्यात आलं

त्यांच्या या सेवेसाठी त्यांना सन्मानित करण्यात आलं मनरेगा अंतर्गत पं दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य आधारित योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पृण्यातल्या एमपीटीए शिक्षण संस्थेला तृतिय प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं

भारताला विक्षगुरु बनविण्याचे स्वप्न स्वामी विवेकानंद यांच्या विचारांमधूनच पूर्ण होऊ शकेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या भाषणातून त्यांनी भारताची संस्कृती इथली सहिष्णृता तसेच सर्वसमावेशकतेच्या वृत्तीची जगाला ओळख करून दिली असं मुख्यमंत्री काल मुंबईत एका कार्यक्रमात म्हणाले मोदी विवेकानंद देशाचं भवितव्य युवकांच्या हाती असून विविध क्षेत्रांमध्ये नवीन तंत्रांमुळे देशाबद्दलचा विधास वाढला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

एक भारत श्रेष्ठ भारत हे तत्त्वज्ञान स्वामी विवेकानदाच्या भाषणाचंच सार असल्याच मोदी यावेळी म्हणाले मंत्रिमंडळ निर्णय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अमलबजावणीसाठी अनेक उपाय योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत घेतला आहे

राज्यात जागतिक दर्जाची अभिमत विद्यापीठं स्थापन करण्यासाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यास बैठकीत तत्त्वत मान्यता देण्यात आली मुंबईत दहिसर ते मीरा भाईदर आणि अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीलाही मंत्रिमंडळानं मंजरी दिली यवतमाळ आणि सांगली जिल्ह्यात शासकीय अन्न तंत्रज्ञानमहाविद्यालयं स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला

मराठा मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाच्या काळात झालेल्या हिंसाचारप्रकरणी मराठा कार्यकर्त्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आधासन पाळावं असं आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केलं विरोधीपक्षनेते नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवीका श्रीमती गुरप्रितकौर दिलीपसिंघ सोडी यांची विरोधी पक्ष नेतेपदी काल नियुक्ती करण्यात आली श्रीमती सोढी या महापालिकेच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झालेल्या महिला ठरल्या आहेत अपघात गणेशोत्सवासाठी मुंबईहन रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या मोटारीला काल अपघात झाल्यानं सहा जण जागीच ठार तर आठ जण जखमी झाले

हवामान काल कोकणात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात पावसाच्या तुरळक सरी अपेक्षीत आहेत असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे

यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजपल तसंच ए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हँडवर नमस्कार